महाराष्ट्रात मुंबईतल्या चौपाटयांवर हजारो लोकांनी काल रात्री मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत केलं

गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं ऐतिहासिक कोरेगाव भीमा लढाईच्या दोनशे दोनाव्या वर्धापन दिनानिमित्त आज पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा िक्वें दहा हजारांहन जास्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत

सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह साहित्य टाकणाऱ्यावर याआधीच कारवाई सुरू केली असून कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचेल असे संदेश कोणीही टाकू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे रेल्वेनं प्रवासी भाङ्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर केला या भाडेवाढीनुसार ब्रितीय श्रेणी शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर एक पैसा अशी भाडे वाढ करण्यात आली आहे तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी द्वितीय श्रेणी शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आली आहे

ही भाडेवाढ आजपासून लागू झाली स्वच्छ आणि सुंदर मुंबईकरता कवरामुक मुंबईचा ध्यास सर्वांनी घ्यायला हवा तसंच खड्डेमुक्त मुंबईसाठी प्रशासनानं प्रयत्न करायला हवेत असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल सरत्या वर्षाला निरोप देताना केलं मुंबई महापालिकेचं आर्थिक गणित बिघडत असताना पालिकेचा आणि करदात्या मुंबईकरांचा पस्ती वाचवण्याचा संकल्प केल्याचं त्या म्हणाल्या